गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यावर कारवाईची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून या अंतर्गत झालेल्या कारवाईत न्यायालयानं संत जगमित्र सुतगिरणी कर्ज प्रकरणाची सुनावणी पाच सप्टेंबरला पूर्ण करून निकाल राखीव ठेवला होता या निकालानुसार धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी कौडगाव जलालपूर इथली शेतजमीन परळी इथलं घर जगमित्रचं कार्यालय तसंच इतर मालमत्तांचा पुढील आदेश येईपर्यंत कुठलाही लाभ देण्यास तसंच विक्रीस मनाई करण्यात आली आहे या निकालाची प्रत न्यायालयानं पोलिस अधीक्षकांकडे पाठवली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पार्थिव गणेश पूजनाचा गणेशोत्सव आजपासून सुरु झाला महाराष्ट्राबरोबरच तामिळनाड्र कर्नाटक ग्रजरात आणि इतर काही राज्यांमधे हा उत्सव साजरा केला जातो आज सकाळी घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवण्याकडे यंदाही गणेशभक्तांचा कल दिसून येत असून शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या स्थापनेसाठी मंडळांच्या कार्यकत्यांची लगबग सुरू आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

अन्य राजकीय पक्ष मतांसाठी राजकारण करत असताना भाजप प्रत्येक देशवासीयाला समान संधी मिळावी यावर लक्ष केंद्रित करून कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपली अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं

देशातला प्रत्येक नागरिक कष्टकरी शेतकऱ्यांचा आभारी असल्याचं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे पीएम आशा योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचं लाभकारी मूल्य निश्चित व्हावं यासाठी असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार या पाकिस्तानी नागरिकानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दित प्रवेश केला होता

या प्रकरणी ब्रिटनमधल्या वेस्टमिनीस्टर दंडाधिकारी न्यायालयात काल अंतिम वाद प्रतिवाद झाला

याचिकेत नमूद असलेलं प्रकरण महत्त्वाचं असून कारागृहाची स्थिती हा द्र्य्यम मुद्दा असल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी सुनावणी करताना नोंदवलं

दोन रिश्टर स्केलच्या या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गेल्या काही महिन्यांपासून या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते पांगरा शिंदे सह वापटी कुपटी सिरळी पिंपळदरी आदी गावांना गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्याचं या बातमीत म्हटलं आहे